त्यांना राममनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आणि हिंदूराव रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या आगीची चौकशी करुन एक आठवडयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

केंद्रीयमंत्री हरदीप सिंग प्री यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतांच्या नोतवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली

दरम्यान दिल्ली पोलिसांनी या इमारतीच्या मालकाविरोधात ग्न्हा नोंदवला आहे वंचितांच्या सबलीकरणासाठी विदयार्थी आणि शिक्षकांनी संवेदनशील असायला हवं असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं ते आज ओदिशातल्या भ्वनेश्वर इथं उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सव समारंभात बोलत होते आपण स्वतः य़ाचा प्रावा आहोत असं ते म्हणाले शैक्षणिक संस्थांनी मानवी विकासाच्या उन्नती साठी संशोधनावर जोर द्यावा केवळ नवनिर्मित ज्ञानावर नव्हे तर शाश्वत मानवी समाजाच्या निर्मितीसाठी कटीबद्ध रहावं असंही ते म्हणाले पर्यावरण आरोग्य आणि शिक्षण या साठी य्वा पिढीनं जोरदार प्रयत्न करावे असंही ते म्हणाले भारताच्या समुदध परंपरेचं आज संपर्ण जग स्वागत करत आहे

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक धर्मावर आधारित नसल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे

आसाम कराराची पूर्तता करण्यासाठी भाजपा वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं शेजारच्या देशांकडून झालेल्या धार्मिक छळाम्ळे भारतात आलेले लोक या अधिनियमाअंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात काही लोक आसाममधे या विधेयकाच्या नावावर लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गोस्वामी आणि मोमीन यांनी केला या विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी करत असलेल्या आंदोजलनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली हैद्राबाद इथल्या डॉक्टर महिला बलात्कार प्रकरणाची तसंच आरोपींबरोबर झालेल्या चकमकीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं द्सऱ्या दिवशीही चौकशी स्रु ठेवली आहे काल चकमकीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचा यांची जबाब नोंदवून घेण्यात आली असून आरोपींच्या पार्थिवाचा शवविच्छेदन अहवालही त्यांनी पाहिला आयोगाच्या सदस्यांनी शाहनगरच्याजवळ चेतनापल्ली इथं चकमक झालेल्या ठिकाणचा दौरा केला राज्य उच्च न्यायालयाच्या आदेशान्सार चकमकीत मारल्या गेलेल्या चारही आरोपींचे मृतदेह मेहबूबनगर शासकीय रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्थैत ठेवण्यात आले आहेत याबाबत दाखल याचिकेवर उदया उच्च न्यायालयात स्नावणी होणार आहे झारखंडमधे तिस या ओणि चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या प्रचारानं जोर पकडला आहे

उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बोकोरो इथं प्रचार सभा होणार आहे तर कॉग्रेस नेते राहल गांधी यांच्या दोन सभा बरकागाव आणि मेसरा इथं होणार आहेत

उत्तर प्रदेशात उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पिडीतेच्या मृतदेहावर आज तिच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कडक सुरक्षाव्यवस्थेसह पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तसंच मोठया संख्येनं जनसम्दाय उपस्थित होता श्रम आणि रोजगार राज्यमंत्री स्वामीप्रसाद मौर्य तसंच तंत्रशिक्षण मंत्री कमल रानी वरुण यांनी पिडीतेच्या क्ट्ंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिडीतेच्या क्ट्ंबियांना दोन घरं तसंच क्ट्ंबातल्या एका व्यक्तीसाठी नोकरीची तरतूद केली असल्याची माहिती लखनौचे विभागीय आय्क्त म्केश मेश्राम यांनी दिली आहे सिंगापूरमधे उदया अत्ल्य भारत प्रदर्शन भरवलं जाणार आहे या प्रदर्शनात भारतातल्या पर्यटन उदयोगाशी संबंधीत सर्व घटकांना सिंगापूरमधल्या पर्यटन उदयोगातल्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधता येणार आहे

भारत हे पर्यटकांच पसंतीचं ठिकाण व्हावं हा या आयोजनामागचा हेतू असल्याचं सिंगापूर इथल्या भारत पर्यटन कार्यालयानं कळवलं आहे ऑलिम्पिकसह सर्वच क्रीडा स्पर्धांमधून निलंबित करुन रशियाचं भावितव्य ठरवण्याबाबत जागतिक डोपिंगविरोधी संस्था वाडा उदया लॉसेन इथं महत्वपूर्ण बैठक घेणार आहे वाडाच्या पूर्तता आढावा समितीनं रशियाला चार वर्षांसाठी निलंबित करायची शिफारस केली आहे यावर्षी रशियानं प्रयोगशाळेतल्या डोपिंगच्या नमुन्यात छेडछाड करुन ते चौकशीसाठी सादर केल्याचा आरोप आढावा समितीनं ठेवला आहे

ब्रिटनच्या अध्यनी जोशूआन जागतिक हेवीवेट म्ष्टीय्द्धाचं जगज्जेतेपद अध्वी रुईझकडून पुन्हा स्वतःच्या नावावर केलं आहे गेल्या जूनमधे रुईझनं जोशूआला नॉकआऊट करुन मिळवलेलं जगज्जेतेपद त्यानं काल रात्री सौदी अरबच्या अद दिरीयाह इथं प्न्हा आपल्या नावावर केलं ऑस्ट्रेलियात कम्मबेरा इथं स्रु असलेली तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धा भारतानं जिंकली आहे

या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया द्रस या तर न्यूझीलंड तिस या स्थानावर राहिली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला द्सरा सामना आज थिरुअनंतपुरम इथं सुरु आहे